यासंदर्भात आरोग्य विभागानं काल शासन निर्णय जारी केला आहे

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत ग्रामीण आरोग्याचा त्या कणा आहेत त्यामुळे महाविकास आघाडी सरकार त्यांच्या प्रश्नांकडे प्राधान्यानं लक्ष देत असल्याचं ते म्हणाले

कोरोनारुग्णांच्या संख्येत घट होत असल्यानं अनेक कोविड उपचार केंद्रं बंद केली जात आहेत

बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचं आज पहाटे कोविड संसर्गामुळे निधन झालं बीड शहरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते काल घरी परतले त्यानंतर आज पहाटे त्यांचं अचानक निधन झालं कांबळे हे काही महिन्यांपूर्वीच बीड जिल्हा कारागृह अधीक्षक म्हणून रूजू झाले होते यापूर्वी ते मुंबई इथं कारागृह अधीक्षक म्हणून कार्यरत होते

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्यासह प्रमुख साधुसंत या आंदोलनास सहभागी होणार आहेत कोरोनाविषयी जागृतीसाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या मोहीमेत सहभागी होत लातूर जिल्ह्यातले अपर जिल्हाधिकारी डॉ

त्याप्रकरणी अर्नब गोस्वामी यांच्या विरोधात अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता पण या गुन्ह्याचा योग्य तपास झालेला नसल्यानं हे प्रकरण सीआयडीकडं द्यावं अशी मागणी नाईक कुटुंबियांनी केली होती त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून आज पहाटे गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे गोस्वामी यांच्या अटकेचा भाजपानं निषेध केला आहे हा सत्तेचा गैरवापर असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे तर ही घटना आणीबाणीची आठवण करून देणारी असल्याचं सांगत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी एका ट्वीट संदेशातून या कारवाईवर टीका करत शिवसेना आणि कॉंप्रेस एकत्र येऊन आणीबाणीचं समर्थन करणाऱ्या मानसिकतेचं दर्शन घडवत असल्याचं म्हटलं आहे दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणतीही कारवाई सूड वृत्तीने करत नाहीत असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेशी सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा काहीही संबंध नाही असं सांगत त्यांनी या कारवाईचं समर्थन केलं आहे नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आज सकाळच्या सत्रात देखील कांद्याच्या भावात घसरण झाली

उन्हाळ कांद्याला किमान सरासरी चार हजार रुपये तर लाल कांद्यालाही साधारणता इतकाच भाव मिळाला लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी याबाबत माहिती दिली

बीएड एमबीए आणि कृषी शिक्षणक्रम वगळता सर्व अभ्यासक्रमांना ही मुदतवाढ लागू असेल

ही दहा दिवसांची मोहीम स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग असणार आहे

वृक्षारोपण पर्यावरणपूरक सजावट सामाजिक संपर्क माध्यमावर स्वच्छतेबाबत जनजागृती माणुसकीची भिंत उपक्रमांतर्गत जुने कपडे तसंच वस्तूंचं दान आणि स्वच्छता कामगारांचे आभार असे विविध उपक्रम या मोहिमेअंतर्गत राबवले जाणार आहेत

या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना नांदेड विभागातून मुंबई पुणे दिल्ली अमृतसर सिकंदराबाद पाटणा तिरुपती जयपूर अजमेर जबलपूर इत्यादी ठिकाणी प्रवास करणं शक्य होत आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली आत्मनिर्भर योजना कामगार विषयक धोरण कृषी विधेयक सिंधुदुर्गातल्या तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचं राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी म्हटलं आहे ते सिंधुदुर्ग भाजप कार्यकारिणीच्या सभेनंतर बोलत होते जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करण्यासाठी आणि आघाडी सरकारला सत्तेतून उतरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने योजनाबद्द कार्यक्रम आखला आहे त्या विषयीही भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत चर्चा झाली असंही त्यांनी सांगितलं भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते